विरोधी पक्षांच्या आघाडीनं हे निकाल आपल्याला मान्य नाहीत असं म्हणत काळजीवाहृ सरकारच्या देखरेखीखाली पुन्हा निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली आहे देशाच्या मुख्य माहिती आयुक्तपदी केंद्र सरकारने सुधीर भार्गव यांची नियुक्ती केली आहे त्याचबरोबर चार नव्या माहिती आयुक्तांचीही केंद्रीय माहिती आयोगात नियुक्ती करण्यात आली आहे माजी आयआफएस अधिकारी यशवर्धन कुमार सिन्हा माजी आयआरएस वनजा एन सरना माजी आयएएस अधिकारी नीरजक्मार गुप्ता आणि माजी विधी सचिव सुरेशचंद्र यांनी माहिती आयुक्तपदी नियुक्ती करणा या आदेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे जम्मू काश्मीरमधल्या नौगाम क्षेत्रातल्या नियंत्रण रेषेजवळच्या भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताच्या लष्करानं उधळून लावला आहे मोठ्या शस्त्रसाठ्यासह भारताच्या चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सस्त्रानं काल रात्री केला मात्र लष्कराच्या गुप्तहेरांनी पाकिस्तानी सस्त्राच्या कट वेळीच उघडकीला आणला त्यानंतर दोन्ही सस्त्रामध्ये रात्रभर धुमश्रक्री झाली आणि भारताच्या सस्विनं पाकिस्तानी सस्विला पिटाळून लावलं त्यानंतर लष्करानं राबवलेल्या शोधमोहीमेत दोन मृतदेह आणि मोठा शस्त्रसाठा सापडला आहे राज्यातल्या विविध रस्त्यांची प्रस्तावित विकास कामं प्राधान्यानं आणि वेगानं पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधीतांना दिल्या आहेत औरंगाबाद इथं काल गडकरी यांच्या उपस्थितीत विविध रस्त्यांच्या कामांची आढावा बस्कि झाली त्यावेळी ते बोलत होते औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास मार्गाच्या विस्ताराबाबत बोलतांना गडकरी यांनी हा रस्ता सहा पदरी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल डी पी आर तयार करण्याचं सूचित केलं